निवडणुक आयोगानं घेतला राज्यातल्या तयारीचा आढावा लक्ष्यभेदी कारवाई भारतीय हवाई दलानं काल पहाटे जम्मू काश्मीरच्या पाक व्याप्त भागात बालाकोटमध्ये जैशे मोहम्मदच्या सर्वात मोठ्या दहशतवादी छावण्यांवर हल्ले करून मोठ्या संख्येनं दहशतवादी त्यांचे प्रशिक्षक आणि वरिष्ठ कमांडरना ठार केलं

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी काल नवी दिल्लीत घेतलेल्या सर्व पक्षीय बैठकीत सर्व पक्ष नेत्यांनी सुरक्षा दलाच्या या धाडसी कारवाईचं कौतुक केलं आणि सरकारला पाठींबा व्यक्त करण्यात आला पाकिस्तानमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी तातडीची बैठक बोलावली या कारवाईबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाकडे आपण तक्रार करणार आहोत असं पाकिस्ताननं सांगितलं दरम्यान नौशेरा अखनूर पूंच कृष्ण घाटी या सरहद्दीच्या क्षेत्रात काल पाकिस्ताननं युद्धबंदीचं उल्लंघन करत गोळीबार केला विविध राजकीय पक्षांनी या हवाई लक्ष्यभेदी कारवाईबद्दल एकमुखानं अभिनंदन केलं आहे राज्याच्या विविध भागात फटाके वाजवून आणि साखर वाटून जल्लोष साजरा करण्यात आला

काश्मीर खोऱ्यातही तणाव वाढला असून सुरक्षा दलांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत श्रीनगरच्या संवेदनशील भागात लक्ष्यभेदी हल्ल्यांच्या निषेधार्थ मोर्घे काढले जाण्याची शक्यता असल्यानं तिथे सुरक्षा दलांच्या जादा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत काश्मीर छापे दरम्यान दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ पुरवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं काल काश्मीर खो यातील फुटीरतावादी नेत्यांच्या घरांवर छापे घालून झडती घेतल्याच्या निषेधार्थ या नेत्यांनी आज आणि उद्या बंद पाळण्याचं आवाहन केलं आहे काल सकाळी एनआयएनं स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफघ्या साद्यानं जवळपास नऊ ठिकाणी छापे घातले यामध्ये मीरवाईझ उमर फारुक नईम गिलानी यासीन मलिक आदी फुटीरतावादी नेत्यांचा समावेश आहे अतिदक्षता या लक्ष्यभेदी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील नौदलाच्या पश्चिम विभागाच्या मुख्यालयालाही अतिदक्षतेचे तसंच कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत मुंबई पोलिसांनाही अतिदक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत पंतप्रधान देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही आणि देश सुरक्षित हातात आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राजस्थानात चुरू इथं जाहीर सभेत आश्वासन दिलं केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले भारत नव्या दमाने पुढे जात आहे वायुदलानं काल केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान म्हणाले भारतातल्या स्थिर सरकारच्या बळाची जगाला ओळख पटली आहे पंतप्रधानांच्या हस्ते काल नवी दिल्लीत इस्कॉन संस्थेच्या मंदिरात जगातल्या सर्वात मोठ्या आकाराच्या भगवत गीतेचं लोकार्पण करण्यात आलं राम जन्मभमी राम जन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणात मध्यस्थीची आणखी एक फेरी घ्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं काल सुचवलं

कन्याक्मारीच्या विवेकानंद केंद्राला ग्रामीण विकास शिक्षण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी अक्षयपात्र प्रतिष्ठानला मध्यान्ह भोजन पुरवल्याबद्दल स्वच्छ शौचालयासाठी सुलभ इंटरनॅशनलला आणि एकल अभियान ट्रस्टला ग्रामीण मुलांना शिक्षण सोय उपलब्ध केल्याबद्दल गौरवण्यात आलं विधानसभा कामकाज भारतीय वायू दलानं पकीस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांबद्दल भारतीय सैन्याचं अभिनंदन करणारा ठराव काल राज्य विधिमंडळच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी तर विधानपरिषदेत महसूल मंत्री चंद्रकंतदादा पाटील यांनी हा ठराव मांडला विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांनी समर्थन दिलं प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे असं या प्रस्तावात नमूद करण्यात आलं आहे आमदारांनी काल भारतीय सैनिकांच्या विजयाच्या आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी विधिमंडळ दणाणून सोडलं ठराव मांडताना मुख्यमंत्री म्हणाले भारत हा कमजोर देश नाही तर अशा प्रकारे भारतावर हल्ला झाल्यानंतर भारत त्या प्रत्येक शहिदाच्या शाहदचा निश्वितपणे हिशोब घेईल हे जे आपल्या माननिय पतप्रधानांनी सांगितलं होतं आज आम्हाला सगळ्यांना भारतिय सेनेचा अभिमान वाटतो की भारतीय सेनेनी हे दाखवून दिलं की जगातल्या मजबूत सेनेपैकी आणि मजबूत देशापैकी एक आमचा देश आहे म्हणून या सभागृहाच्या सर्वाच्या वतीनं भारतीय सैन्य दलाचं भारतीय वायू सेनेचं मी अतिशय मनःपूर्वक करतो

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत तर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर विधान परिषदेत हे अंदाजपत्रक सादर करतील मुद्रांक शुल्क सुधारणा विधेयक काल विधानसभेत संमत झालं मुद्रांक शुल्कावरची शास्ती कमी करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे शेतजमीन धारणा कमाल मर्यादा सुधारणा विधेयकावर विधानसभेत चर्चा झाली मात्र विधानसभेत पयरवणी मागण्या धनगर आरक्षणावरून झालेल्या गदारोळात चर्चेविनाच मंजूर झाल्या लाठीमार पृण्यात मुकबधीर विद्यार्थ्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या प्रकरणाची सात दिवसांत चौकशी केली जाईल आणि दोर्षीवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असं जिल्ह्याचे संपर्कमंत्री गिरीश बापट यांनी काल विधानसभेत सांगितलं मूकबधीरांच्या उच्च शिक्षणासाठी लातूर नाशिक विभागात उच्च माध्यमिक विद्यालय सुरु करणार असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत सांगितलं निवडणक आयोग आगामी लोकसभा निवडणुका मुक्त शांततापूर्ण निर्भय वातावरणात आणि पारदर्शक तसंच सर्वसमावेशक पद्धतीनं व्हावी यासाठी निवडणुक आयोग वचनबद्ध आहे अशी ग्वाही आयोगाचे आयुक्त अशोक लवासा यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्यासह राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अब्नी कुमार उप निवडणूक आयुक्त सुदीप जैन उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण यावेळी उपस्थित होते

सर्व राष्ट्रीय पक्ष तसंच राज्यातील मान्यताप्राप्त पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर बैठका घेऊन त्यांचं म्हणणं जाणून घेतलं

हा दिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्तानं यंदाही राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्य शासनानं यंदा मध्यवर्ती संकल्पना म्हणून मराठी म्हणी या विषयाला प्राधान्य दिले आहे

तसंच भिलार या पुस्तकांच्या गावातल्या खुल्या प्रेक्षागृहात इये मराठीचिये नगरी हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित रहावं अस आवाहन राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ आनंद काटीकर यांनी केलं आहे

कलब्र्गी यांच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे सोपवला आहे कर्नाटक सरकारनं या दोन्ही घटनांमध्ये समान धागा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाचे धारवाड खंडपीठ या विशेष तपास पथकाच्या कामावर लक्ष ठेवेल असं काल सुनावणीदरम्यान न्यायालयानं सांगितलं कॉम्रेड गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येशीही याचा संबंध दिसून आल्यास एकाच संस्थेनं तपास करणं आणि एकाच उच्च न्यायालयानं त्यावर लक्ष ठेवणं योग्य ठरेल असंही न्यायालयानं म्हटलं आहे आदरांजली रत्नागिरी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या चौपन्नाव्या आत्मसमर्पण दिनानिमित्त रत्नागिरीत काल त्यांना आदरांजली वाहण्यात आली स्वातंत्र्यलक्ष्मी चौकातल्या सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला सावरकरांनी स्थापन केलेल्या पतितपावन मंदिर संस्थेतर्फेही त्यांना अभिवादन करण्यात आलं

विशाखापट्टणम इथला पहिला सामना रविवारी भारतानं गमावला आहे हवामान उद्या सकाळ पर्यंत राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे